जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार नाही त्यांची आठवडाभराची रजा गृहित धरली जाईल किंवा त्यांना त्या आठवड्याचे वेतन मिळणार नाही राज्य सरकारनं यासंदर्भातले आदेश काल प्रसिद्ध केले पूर्वमंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे आणि काही कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकापेक्षा जास्त दिवस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यापैकी काही कर्मचारी काही दिवस उपस्थित असतात तर इतर दिवशी आदेश देऊनही कार्यालयात येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांची ज्या दिवशी उपस्थित असतील त्याव्यतिरीक्त इतर दिवसांची रजा गुहित धरली जाणार आहे

दरम्यान राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना इमेल व्हॉट्सअप एसएमएसद्वारे काम करण्याची मुभा दिली आहे याचा अध्यादेशही काल प्रसिद्ध करण्यात आला या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक काम पूर्ण करावं असा सल्ला सरकारनं दिला आहे

अलिबाग आणि थळ इथल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही फक्त तातडीची मदत असल्याचं सांगितलं केंद्र सरकारनं देखील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदतीचं आश्वासन दिलेलं असल्याचं ते म्हणाले पंचनामे करण्याचं काम सुरु असून ते पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल त्यानंतर पुन्हा मदत केली जाईल असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी इथं काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत प्रतिबंधित क्षेत्रातले कर्मचारी कार्यालयात येऊ शकणार नाहीत या व्यक्तींना घरून काम करण्याची परवानगी द्यावी आणि हा कालावधी रजा म्हणून गृहित धरु नये असंही सरकारनं सांगितलं आहे भोजनकक्ष वाहनतळ तसंच लिफ्टमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आलं आहे अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांच्या परवानगीनेच कार्यालयात प्रवेश द्यावा असं सांगण्यात आलं आहे कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं लक्षात आल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबाबतही केंद्र सरकारनं स्वतंत्र निर्देश दिले आहेत

अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळून आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र खोलीत किंवा विभागात ठेवावं तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जावं किंवा हेल्पलाइनला फोन करावा असा सल्ला देण्यात आला आहे संशयित व्यक्तीला कमी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असतील तर त्याला घरीच विलगीकरणार ठेवता येईल या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यावर कार्यालय निर्जंतुक करावं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संपर्क शोध घ्यावा असंही सरकारनं कळवलं आहे

अशा परिस्थितीत पूर्ण कार्यालय सील करणं आणि कामं बंद करणं गरजेचं नाही

कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींविषयीही केंद्र सरकारनं माहिती दिली आहे

आयोगाकडून काल ही माहीती देण्यात आली

मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय लोकसेवा आयोगानं घेतला होता

तिच्या लाळेचे नमुनेही त्याच दिवशी तपासणीसाठी घेण्यात आले होते दसऱ्या दिवशी तिचा अहवाल विषाणू बाधित असल्याचा प्राप्त झाला होता

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन सेवन मधल्या अयोध्या नगरात सात सिडको एन थ्रीमध्ये सहा समता नगरमध्ये पाच गारखेडा विजय नगर जवाहर कॉलनी बुढीलेन मिल कॉर्नर आणि रहेमानिया कॉलनी भागात प्रत्येकी तीन रुग्ण युनूस कॉलनी औरंगप्रा तसंच मोगलप्रा भागात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत

व्ही सेंटर कैलास नगर भोईवाडा चिकलठाणा रोशन गेट परिसर म्हाडा कॉलनी रोजाबाग आणि किल्लेअर्क या भागात प्रत्येकी एक कोराना विषाणू बाधित तर अन्य भागात तीन रुग्ण आढळले आहेत

तर कोरोना विषाणू संसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये आठ जण कळंब तालुक्यातल्या शिराढोणचे आहेत दोघे जण अंदोरा इथले तर दोन जण ढोकी इथले आहेत

हे सर्व रुग्ण मुंबई तसंच प्ण्यातून हिंगोलीत आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम प्रशासनानं सुरु केलं आहे

सध्या जिल्हात बारा रुग्णांवर उपचार सुरू आहेत

यामध्ये लातूर शहरातल्या भाग्य नगर इथला एक तर औसा इथल्या दोन रुग्णांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यात काल सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले

दरम्यान लातूर शहरातला पहिला कंटेनमेंट झोन असलेला लेबर कॉलनी परिसर कालपासून खूला करण्यात आला महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या परिसरातल्या रहिवाशांची भेट घेऊन प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आरोग्य विभागानं दिलेल्या निर्देशांचं नागरिकांनी स्वयंशिस्तीनं पालन करण्याचं आवाहनही महापौरांनी यावेळी केलं

कोरोना विषाणू संकटाच्या काळात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल ही मदत दिली जाणार आहे

या कर्मचाऱ्यांना चालू महिन्यातच या रकमेच्या वाटपाचे निर्देश जिल्हा परिषदांना दिले असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

आता सर्व वहितीधारक शेतकऱ्यांना आणि वहितीधारक म्हणून नोंद असलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे

याअंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या किंवा दोन अवयव निकामी झालेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये आणि एक अवयव निकामी झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते

जिल्हातांत्रिक समितीनं काल झालेल्या बैठकीत हे दर निश्चित केले यात प्राम्ख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रती हेक्टरी एक लाख वीस हजार द्राक्ष उत्पादकांना प्रती हेक्टरी तीन लाख वीस हजार तर कापूस सोयाबीनसाठी सत्तावन्न हजार असे दर ठरवण्यात आले आहेत शेतकऱ्यांना मागणीनुसार कर्ज मिळणार असल्याचं जिल्हा उपनिबंधक आर

बडे यांनी सांगितलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन परिसरात व्रक्षारोपण केलं पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान एक रोप लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं

अशोक ढवण यांच्या हस्ते वडाच्या झाडाची लागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीनं आपण ऐतिहासिक वळणावर असून पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता व्रक्ष लागवड करणं गरजेचं आहे पर्यावरण साखळीत वृक्षांचं महत्त्व लक्षात घेऊन विद्यापीठ परिसरात वड पिंपळ उंबर या सारख्या व्रक्षांच्या लागवडीवरही भर देण्यात येत असल्याचं कुलग्रु म्हणाले

उदगीर तालुक्यातल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी वृक्षारोपण केलं हत्ती बेटावर वन विकासासह पर्यटन विकासाची कामं तत्काळ सुरू करावीत या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली

मराठवाड्यात अत्यल्प वनक्षेत्र असल्यानं वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याचं ते म्हणाले पीक कर्जासाठीच्या अर्ज नमुन्यात शेतकऱ्यांना जात विचारली जात असल्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे याबाबत संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे कर्ज घेण्यासाठी जात विचारण्याचा प्रकार निंदनीय असून हे थांबवावं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे

या तपासणीत एखाद्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आढळून आली तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात येणार आहे

फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची तपासणी करून या मोहिमेची सुरुवात काल करण्यात आली

यंदा मात्र कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर योगदिनी मोठा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही

नागरिकांना आपल्या योगाभ्यासाची तीन मिनिटांची चित्रफीत तयार करून माय लाईफ माय योगा या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमावर तसंच माय गव्ह अॅपवर पाठवायची आहे

सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्रं दिली जाणार आहेत

पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसंच व्यापारी बँकांनी व्याजाची आकारणी किंवा मागणी केल्यास त्यांच्यावर फसवण्कीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे

धर्मराज चव्हाण यांनी केली आहे यासंदर्भातलं निवेदन त्यांनी काल परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिलं

वडीलांचं निधन झाल्याचं खोटं सांगून तीन जणांनी जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता अन्य एका घटनेत कारमधून विना मास्क फिरणाऱ्या दोघांना दंड ठोठावण्यात आला

मास्क न लावता बाजारात फिरणाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीनं पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे

उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय आरोग्य विभागाला हे रक्त पुरवण्यात आलं